सगळे दिवे बंद केले तर वीज पारेषण यंत्रणा ताण येऊन बंद पडेल ही भीती अनाठायी असून आवश्यक खबरदारी घेतली आहे असा निर्वाळा केंद्रीय वीज मंत्रालयानं दिला आहे मात्र मेणबत्ती दिवा लावताना हाताला सॅनिटायझर लावू नका तसंच घराबाहेर पड्रन गर्दी करुन दिवे लावू नका असा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे या दरम्यान रुग्णालयं आणि तिर अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी दिवे बंद करण्याची गरज नाही रस्त्यावरचे दिवेही सुरू ठेवावेत असे केंद्र सरकारने सांगितले आहे या दरम्यान घरातली विद्युत उपकरणे सुरक्षित राहणार असून ती बंद करण्याची गरज नसल्याचं केंद्रीय ऊर्ज मंत्रालयानं कळवलं आहे त्यामुळे पंखा एसी फ्रीज तेर उपकरणं सुरुच ठेवावी असं आवाहन करण्यात आलं आहे वीजेच्या मागणीतल्या चढ उताराचा सामना करण्यासाठी देशातली पारेषण यंत्रणा पुरेशी परिपक्व असल्याचंही केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं सांगितलं आहे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज द्पारी ही माहिती दिली

औरंगाबाद मध्ये आज पाच कोरोना संशयित रूग्णांचा अहवाल सकारात्मक आला आहे

औरंगाबाद विभागातला हा कोरोनाचा पहिला बळी आहे

हे सर्वजण दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते

नवी दिल्लीतला धार्मिक कार्यक्रम झाला नसता तर रुग्ण संख्या दुप्पट व्हायला सुमारे साडे सात दिवस लागले असते असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गोबा यांनी आज देशभरातले जिल्हाधिकारी वैद्यकीय अधिकारी पोलिस आणि तिरांशी चर्चा केली विविध औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्यांना कुठलेही अडथळे येऊ देऊ नका अशा सूचना त्यांनी यावेळी सर्वांना दिल्या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

गरजुंसांठी जिल्ह्यात शासनाच्या शिवभोजन थाळींची संख्याही वाढवली असून आता खेड संगमेश्वर आणि गुहागर ब्रिंही शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे

लवकरच अन्य तालुक्यांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा कळवा आणि दिवा भागात रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये द्चाकी तीन चाकी आणि चार चाकी वाहनांच्या प्रवासी वापरास आज संध्याकाळपासून प्रतिबंध घालण्यात आला आहे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ही माहिती दिली शासकीय निम शासकीय वाहनं अत्यावश्यक सेवा आर टीओ नं परवानगी दिलेल्या ऑन कॉल रिक्षा यांना हा आदेश लागू नसेल मात्र सवलत वाहनांनी आणि कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र बाळगणं आवश्यक आहे

विकास माने यांनी सांगितलं

देशात सर्वत्र संचारबंदी असताना गुरुवारी मध्यरात्री लातूर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून या व्यक्ती निलंग्यात पोहोचल्या होत्या

कोरोना विषाणू बद्दल व राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांविषयी अधिकृत माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून आता व्हॉट्सअपवर मिळणार आहे

मुंबई महानगरपालिकेनं कोरोनाच्या पार्बभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांतल्या बेघर तसंच कामगारांसाठी अन्न आणि निवासाच्या सुविधेसाठी हेल्पलाईन सुरु केली आहे

नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिग्रेशन विभागानं केलेल्या चौकशीत हे लोक आढळून आलं नवी दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता मात्र ही माहिती त्यांनी लपवून ठेवली होती

परभणी जिल्ह्यातल्या सेलू शहरात अवैध दारू भट्टयांवर स्थानिक पोलिसांनी काल रात्री धाड टाकली या धाडीमध्ये तीन महिलांना पोलीसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरूद्ध सेलू पोलिसा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली संचारबंदीच्या काळात देखील वाहतुकीची साधनं उपलब्ध असुनही यावर्षी हापूस आंब्याला ग्राहकच मिळत नसल्यानं तयार झालेल्या आंब्याच करायचं काय असा प्रश्न बागायतदारांना पडला आहे नवी मुंबईतली वाशी खेली बाजार समिती आणि पुणे ही आंब्याची मुख्य बाजारपेठ असते या दोन्ही ठिकाणांहून व्यापाऱ्यांनी ग्राहकच नसल्यानं आंबा पाठवू नका असं बागायतदारांना कळवलं आहे यावर्षी आंब्याचं पीक कमी असल्यानं हंगामाच्या सुरवातीला एका आंब्याला अगदी चारशे रुपयांची किंमत मिळत होती मात्र ग्राहकांच्या अभावी आता हीच किंमत तीस रुपयांपासून आठ रुपयांपर्यंत घसरली आहे

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या देशातल्या गरीबांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे

या अंतर्गत सर्व चाचण्या आणि उपचार मोफत होणार आहेत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे या योजनेअंतर्गत देशभरातल्या पात्र लाभार्थ्यांसाठी खाजगी प्रयोगशाळांमधली चाचणी तसंच मान्यताप्राप्त रुग्णालयांमधले उपचार मोफत केले असल्याची माहितीही त्यांनी दिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून देशातल्या कोरोना प्रादुर्भावाविषयीच्या सद्यस्थितीबद्दल चर्चा केली मोदी यांनी आज काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग आणि अखिलेश यादव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मता बॅनर्जी बीजु जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनाईक तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव डी एम केचे नेते एम

स्टॅलिन आणि अकाली दलचे नेते प्रकाशसिंग बादल यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली याशिवाय प्रधानमंत्री येत्या बुधवारी संसदेतल्या सर्व पक्षनेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधणार आहेत सध्याच्या परिस्थितीत स्वयं आणि त्विर डिजिटल साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणं सुरू ठेवावं असं आवाहन केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केलं आहे देशभरातल्या केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंबरोबर व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी काल संवाद साधला ऑनला जि शिक्षणाला प्रोत्साहन देणे त्याचबरोबर ऑनला जि परीक्षा घेणे याविषयी सर्वांनी शिफारसी मते नोंदवावीत यासाठी ज्मिचे कुलगुरू प्रा नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणाही निशंक यांनी यावेळी केली विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेतृत्वाखाली एक शैक्षणिक वार्षिक वेळापत्रक समिती बनवण्याचा निर्णयही मंत्री निशंक यांनी यावेळी घेतला

कोरोना विषाणूचा संसर्गाचा प्रसार हवेतून होत असल्याचे अजून तरी सिद्ध झाले नसल्याचा पूनरुच्चार डियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ रमण गंगाखेडकर यांनी केला आहे जर हवेतून याचा प्रसार झाला असता तर रुग्णांनी ज्या हवेतून श्वास घेतला त्याच हवेतून तिर व्यक्ती त्याचे कुटुंबीयही श्वास घेत होते त्यांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही किंवा हे रुग्ण रुग्णालयात दाखल झालेले होते तेव्हा ते ज्या हवेत श्वास घेत होते त्याच हवेत तिरही श्वास घेत होते त्यांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले नसल्याचे गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले सध्याच्या स्थितीत आर्थिक ओढाताणीतून जाणाऱ्या सदस्यांसाठी आपल्या भविष्य निर्वाह निधीतून अग्रिम राशी काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता यावा यासाठीही व्यवस्था करण्यासंदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओनं अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत तसेच सदस्यांना जन्मदिनांक दुरुस्त करण्याची सुविधा ऑनला ि देण्यासाठी तयारी सुरू केली आहे यासंदर्भात संस्थेनं क्षेत्र अधिकाऱ्यांसाठी सुधारित सूचना जारी केल्या आहेत या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सदस्यांना ऑनलाजे अर्ज करावा लागेल

लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांना घरात राहून सुरक्षितपणे कलेचा आनंद घेता यावा यासाठी मुंबईतल्या एनसीपीएनं आपल्या युट्युब वाहिनीवरून कार्यक्रमांचं प्रक्षेपण सुरू केलं आहे

यात गेल्या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचाही समावेश आहे

डॉक्टरांना फिरण्यासाठी वाहनाची व्यवस्था देखील या निधीमधून केली आहे यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली जालना जिल्ह्यात सामाजिक संपर्क माध्यमावर काही समाजकंटक च्रकीचे संदेश पोस्ट करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा व्यक्ती विरुद्ध जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येत असुन नागरिकांना समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करु नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एस

सांगली आणि मिरज शहरात आज वारे आणि गारांसह अर्धा तास पाऊस पडला कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ ा चलकरंजी आणि गडहिंग्लज तालुक्यातल्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला गडहिंग्लज तालुक्यातल्या नेसरी गावात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेचे खांब कोसळले आणि तारा तुटल्या यामुळे परिसरातला वीजपूरवठा खंडित झाला नांदेड जिल्ह्यातल्या कधार तालुक्यातल्या नारनाळी परिसरात संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारा पडल्या यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले तर काही झाडंही पडली

कोकणात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे